चांद्रयान दोनचं प्रक्षेपण स्थगित

गुरुप्रसाद यांनी सांगितलं

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली

तर देशभरात या महिन्याच्या पहिल्या आठवडयापासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे तसंच ऑपरेशन विजय निमित्त अकरा गावं आणि शहरांमधून विजय ज्योत नेण्यात येणार असून द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकातील अखंड तेवत असलेल्या विजय ज्योतीमध्ये ती समर्पित करण्यात येईल

येड्युरप्पा यांनी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे राज्यातील यूती सरकारनं बहुमत गमावलं आहे त्यामुळे कुमारस्वामी यांनी पदाचा राजीनामा द्यावा किंवा आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाव असं त्यांनी बंगलुरु इथं काल वार्ताहरांना सांगितलं

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल या महोत्सवाघ्या सुकाण् समितीच्या बैठकीनंतर पणजी इथं पत्रकारांना ही माहिती दिली हा महोत्सव आपला अभिमान आहे सात शहरांमध्ये या महोत्सवाची माहिती देणारे कार्यक्रम राबविण्यात येणार असून व्यावसायिक प्रदर्शनांद्वारे चित्रपट क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान निर्मिती आणि वितरण तसेच अन्य पैलूंबाबत माहिती देण्यात येणार असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं रशिया या सोहळ्याचा विशेष सहभागकर्ता असेल राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआय सत्यजित रे आणि इतर संस्थांचे विद्यार्थी यात सहभागी होणार असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि अन्य दिग्गज कलाकारांनाही या सोहळयासाठी आमंत्रित करण्यात आले आहे

पूर आसाम आसाममध्ये संततधार पावसानं राज्यातील नवीन भाग आता जलमय झाले आहेत

काझीरंगा राष्टीय उद्यानासह अन्य उद्यानात पाणी भरलेलं असल्यानं वन्य जीवांची शिकार रोखण्यासाठी दक्षता बाळगण्यात येत आहे केंद्र सरकार केंद्र सरकारविरुद्ध युद्ध योजनेचा कट आखणे आणि तयारी करण्याच्या आरोपांवरुन राष्ट्रीय तपास संस्थेनं काल तमिळनाडुतील नागपट्टीणम इथून दोन जणांना अटक केली चेन्नईचा सईद मोहम्मद बुखारी आणि नागपट्टीणमचा हसन अली आणि हरिश मोहम्मद यांच्या घरी एनआयएनं धाडी घातल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

कॅबिनेट मंत्रीमंडळानं कृत्रिम पावसाच्या प्रस्तावाला आणि यासाठीच्या तीस कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून याबाबतच्या जगातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती धेऊन अल्पावधीतच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही लोणीकर यांनी सांगितलं

यानिमित्त पृण्यातील एक लाभार्थी वैशाली नाईक हिने आपली यशोगाथा आकाशवाणीकडे बोलताना व्यक्त केली

कौशल्य मिळवलं तरच प्रगती आहे असा संदेश तिनं बेरोजगार युवकांना दिला ऐक्या तिचं मनोगत हा कोर्स करत असताना मला सर्व प्रकारचे प्रक्टिकल ट्रेनिंग जसे कि वेस्टर्न इंडियन मिळाले अगदी मशीनचे सर्व पार्टची माहिती तसेच घरी मशीनमध्ये बिघाड झाल्यावर त्यावर उपाय इथपासून सर्व माहिती मला या कोर्समध्ये मिळाली सुरुवातीला प्रवेश घेतल्यानंतर मला कल्पना नव्हती कि मला इतकं ज्ञान इथून प्राप्त होईल मी माझ्या मिळालेल्या ज्ञानावर काम करण्यासाठी सुरुवात केली हळूहळू मी माझे स्कील वाढवले माझे काम वाढू लागले मग मी ठरवले की मी माझ्या कामाला आणखी उच्च पातळीवर घेऊन जावे यासाठी मी एका नामांकीत इन्स्टीट्यूट सोबत काम करायला सुरुवात केली त्यासोबतच सोशल मिडीयावरून मी माझ्या कामाची जाहिरात करत राहिले आज माझी ओळख फश्चिन डिझायनर म्हणून आहे ते केवळ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमुळे

आजच्या युवा पिढीमधले कौशल्य सर्वांच्या पुढे येण्यासाठी या विकास योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा असे मला मनापासून वाटतं

मंजूर कामांमध्ये दिरंगाई होत असल्याच्या आमदारांच्या तक्रारीवर विकासकामे रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्वित करण्यात येईल असे महाजन यांनी सांगितले गंगापूर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास नाशिक शहरातील पाणी कपात आठ दिवसात रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक लोकशाही स्थापित करण्यासाठी कमीत कमी वेळात आणि खर्चात सामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं अकोल्यातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीये उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झाले

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे दबार पेरण अमरावती अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं द्वार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे येत्या दोन तीन दिवसात पाऊस झाला नाही तर किमान तीन लाख हेक्टरवरील क्षेत्रात दूबार पेरणीचे संकट ओढवणार आहे जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे

पोलिसांनी या प्रकरणी अभिजित सावळकर याला अटक केली आहे या प्रकरणात किती आरोपींचा समावेश आहे याचा तपास पोलीस आणि वनविभाग करत आहे विखे साखर कारखाना अहमदनगर विखे सहकारी साखर कारखान्यानं सभासदांनी ऊस वजनाच्या संदर्भात केलेले आरोप हे कारखान्याची बदनामी करणारे आहेत असे समजून सभासदांवर दाखल केलेला बदनामीचा खटला उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे

क्रिकेट इंग्लंडन न्यूझीलंडला हरवून विश्व चषक क्रिकेटचं अजिंक्यपद प्रथमच जिंकलं आहे

हवामान काल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस झाला

सराठवाडयात तूरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे